विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेशची यजमान क्लिड बरोबर तर अफगाणिस्तानची न्युझीलंड बरोबर होणार लढत मालदिव आणि श्रीलंका दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रवाना होणार आहेत

ते आज मालदिवच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्यादरम्यान अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होणं अपेक्षित आहे प्रधानमंत्री उद्या श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दाखल होतील गेल्या काही वर्षांत श्रीलंकेसोबतचे द्वीपक्षीय संबंध दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे उज्टर संडेला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत श्रीलंकेसोबत ठामपणे उभा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं भारत आणि मालदिव हे सागरी क्षेत्राने जोडले गेलेले शेजारी देश असून दोन्ही देशांमध्ये फार पूर्वीपासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत अलिकडच्या काळात ते आणखी दृढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भविष्यात दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधल्या भागिदारीत वाढ होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी केरळातील कोची े दाखल झाले दुस यांदा प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच केरळ भेटीवर गेले आहेत आज त्रिशूरमधल्या गुरुवायूर मंदिरात ते देवदर्शन घेतील त्यानंतर गुरुवायूर िक्रि भाजप कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत सभेनंतर ते कोची श्वे येऊन मालदीव आणि श्रीलंका दौ यासाठी रवाना होतील

सहभागपूर्ण आणि सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असावा अशी केंद्र सरकारची भावना आहे

अर्थ खात्याच्या संकेत स्थळानुसार गेली अनेक वर्षे ही पद्धत सुरु आहे

लष्कर आणि हवाईदलाच्या शोधपथकांव्यतिरिक्त पोलिस नागरिक शिकारी आणि स्थानिकांचा समावेश असलेली एक तुकडी अरुणाचल प्रदेशात सियांग जिल्ह्यातल्या घनदाट जंगलात या विमानाचा कसून शोध घेत आहे या विमानाची माहिती देणाऱ्याला सियांग जिल्हा प्रशासनानं पन्नास हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या अन्नधान्याचा एकही दाणा वाया जाऊ नये यासाठी दक्ष राहणं आणि किमान हमीभावानं त्याची खरेदी करणं हे आपल्या मंत्रालयाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी केलं आहे ते काल नवी दिल्ली क्रिं भारतीय अन्न महामंडळाच्या भविष्यातल्या वाटचालीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते शांता कुमार समितीच्या शिफारशीनुसार अन्न महामंडळाचं कामकाज सुरळीत सुरू ठेवायला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं

कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख असलेल्या नियुक्ती समितीनं हा निर्णय घेतला

सिन्हा यांना तिस यांदा मुदतवाढ मिळाली आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं उल्फा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दोन कथित संशयितांना काल अटक केली

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल भूतानचे प्रधानमंत्री लोते शेरींग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि महत्वपूर्ण द्वीपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा केली जलविद्युत क्षेत्रात भागिदारी आणि सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने जयशंकर यांनी प्रधानमंत्री शेरींग यांना सदिच्छा दिल्या

अचानक झालेल्या नैसर्गिक बदलामुळे बचावकार्य करण्यात प्रशासनासमोर अडचणी आल्या आहेत

पुरुषांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांगलादेश आणि यजमान कांड यांच्यात कार्डिफ क्रि लढत होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी तीन वाजता सुरू होईल

काल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातला ब्रिस्टल खिला सामना मुसळधार पावसामुळे रद्द करावा लागला

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या एक्षे बर्टी आणि चेक प्रजासत्ताकाची किशोरवयीन खेळाडू मर्केता वोन्डरुसोवा यांच्यात लढत होईल नोवाक जोकोविच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातला खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला उपांत्य फेरीचा सामना आज पुन्हा सुरू होईल या दोघांमधल्या विजेत्याची लढत उद्या अंतिम सामन्यात स्पेनच्या राफेल नदालशी होणार आहे व्यापार आणि डिजिटल व्यवस्थेसंदर्भात जपानमध्ये आयोजित जी ट्वेन्टी देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल करणार आहेत जपानच्या सुकुबा शहरात आज पासून सुरु होणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीसाठी पियूष गोयल काल रात्री जपानला रवाना झाले या बैठकीत पन्नासपेक्षा अधिक देशांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणमंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या वित्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे आज दुपारी एक वाजता ऑनलाईन हा निकाल जाहीर होईल

महाराष्ट्रात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात आज पहाटे एसटी बसला खाजगी प्रवासी बसनं दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झाले